काही ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राचा कोनशीला समारंभ पंतप्रधान श्री

मोदी यांच्या हस्ते पार पडला

लाख रूपयांचा लाभ

केंद्र उभारण्यात येणार यात नागपुरातील दहा केंद्राचा समावेश

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय प्ररस्कारांची घोषणा आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राचा कोनशीला समारंभ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं पार पडला या केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्रुविधा राहणार असून यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रदर्शन कार्यक्रम आणि व्यापारी मेळावा भरवता येणार आहे यावेळी पंतप्रधान श्री

गेल्या चार वर्षात उपलब्ध स्त्रोतांचा वापर करूनच भरपूर विकास साधता आला कारण यासाठी योग्य दिशानिर्देश आमच्या सरकारनं दिले असं त्यांनी यावेळी सांगितलं उपराष्ट्रपती श्री

व्यंकय्या नायडू यांनी रुमानियाच्या उद्योगपतींना अस्सल आणि बहुआयामी भारत ठ्ठमानिया भागीदारी विकसित करण्याचं आवाहन केलं ते आज रुमानिया इथल्या ब्रुचारेस्ट इथं भारत रुमानिया व्यापार मंचाच्या बैठकीला संबोधित करत होते ठुमानियाचे अध्यक्ष श्री कॅलिन पॉपेस्कू तरीसीनू ठुमानियाचे उपपंतप्रधान डॉ एना बिरचाल अर्थ राज्यमंत्री श्री शिव प्रताप शुक्ला आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते भारताच्या परिवर्तनात्मक यात्रेत भागीदार होण्याचे निमंत्रण उपराष्ट्रपर्तीनी रुमानियाच्या उद्योगपर्तीना दिले

द्विपक्षीय आर्थिक संबंधातील ही मोठी बाब असून ही गती आपण कायम राखण्याची गरज असल्याचं ते म्हणाले

नर्रेंद्र मोदी यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला आणि मानधन आणि वीमा संरक्षणात वाढ करण्याबाबत अलीकडेच केलेल्या घोषणेबद्दल त्यांचे आभार मानले पंतप्रधानांनी देशभरातील आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकत्याच साधलेल्या संवादाची आठवण करुन दिली त्या दिवशी आशा प्रतिनिधींनी सांगितलेले अनुभव आणि वैयक्तिक कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली अनेकांसाठी हे अन्रभव नक्कीच प्रेरणादायी ठरतील असं ते म्हणाले आज आशा कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करुन गरीब माता आणि बालकांचे प्राण वाचवण्यात कशी मदत केली याचे अन्रभव कथन केले पंतप्रधानांनी आशा कर्मचाऱ्यांच्या कौशल्य आणि समर्पणाची प्रशंसा केली काळा आजारासारख्या रोगांचे निर्मूलन करण्यात आशा कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची बील गेट्स यांनीही प्रशंसा केल्याची आठवण त्यांनी कठुन दिली आपल्या गावातील जीवनमान स्रधारण्यासाठी त्यांनी अव्य सरकारी संस्थांच्या समन्वयातून काम करण्यासाठी आपली ऊर्जा वापरावी अशी सूचनाही त्यांनी दिली सरकारी योजना आणि उपक्रमांचा उद्देश गरीबी विरोधात गरीबांना सक्षम करण्याचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री

नड्डा हे देखील यावेळी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंग आज नवी दिल्ली इथं लैंगिक ग्रुव्हे करणाऱ्यांच्या संबंधातील देशातील पहिल्या ऑनलाईन तसंच केंद्रीयकृत राष्ट्रीय डाटाबेसचा शुभारंभ करणार आहेत याद्वारे दोर्षीचं नाव पत्ता फोटो तसंच हाताचे ठसे इत्यादीची माहिती मिळणार असून महिलांचा संरक्षणाच्या दृष्टीनं राष्ट्रीय स्तरावरील हे अभियान असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय गुव्हे तपास संस्थाद्वारे हा डाटाबेस राहणार असून याचा उपयोग तपास संस्थांना आवश्यक्तेप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे एयरसेल मॅक्सिस प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाला तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे हा तपास तीन महिन्यात पूर्ण झाला पाहिजे असं न्यायमूर्ती ए

सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भुषण यांच्या पीठानं सांगितलं आहे याप्रकरणाच्या तपासासाठी संचालनालयाला आणखी मुदतीची आवश्यकता असल्याचं अतिरिक्त अधिवक्ता जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितलं ट्र जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात समोर आलेल्या एयरसेल मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संचालनालय तपास करत आहे पंतप्रधान स्वरक्षा वीमा योजना ही केंद्र सरकारप्ररस्क्रत अपघात विमा योजना आहे पंतप्रधान श्री

यासंदर्भात आता ऐक्या अमरावती जिल्ह्यातील धानोरी इथल्या देना बँकेचे व्यवस्थापक अनुराग साबरे यांचं मनोगत

माझ्या पतीचे अपघातात निधन झाले होते त्यानंतर बँकेतून मी जाऊन चौकशी केली असता मला बँकेतर्फे दोन लाख रूपयेचा लाभ मिळाला आहे यामुळे माझ्या कुटूंबाला आधार मिळाला आहे

वीज महावितरण कंपनीच्या वतीनं राज्यात पाचशे ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिग केंद्रं उभारली जाणार आहेत हरित ऊर्जेच्या वापराला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकड्रन सांगण्यात आलं पहिल्या टप्प्यात अशी पव्नास केंद्र उभारली जाणार असून यामध्ये मुंबई नवी मुंबई आणि पनवेलमध्ये प्रत्येकी चार ठाण्यात सहा पुणे तसंच नागपूरमध्ये प्रत्येकी दहा आणि प्रणे म्रंबई द्रतगती महामार्गावर बारा केंद्र उभारली जाणार असल्याचं पी टी आय च्या वृत्तात म्हटलं आहे पुढच्या तीन वर्षात केंद्रांची संख्या पाचशेपर्यंत वाढवली जाणार आहे या संदर्भातली ई निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून साधारण आठवडाभरात कायदिश जारी होण्याची शक्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे अशा प्रकारचं एक केंद्र उभारण्यासाठी स्रमारे अडीच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे या केंद्रावर एक वाहन सुमारे तासाभरात पूर्ण चार्ज होईल त्यासाठी प्रति युनिट सहा रुपये दर आकारला जाणार आहे नागरिकांचे रक्षण करण्याबरोबर गुव्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचं काम पोलीस करीत असतात परंतु त्यांचे काम अधिक जलदगतीनं व्हावं यासाठी आध्रनिकिकरणावर भर देण्यात येणार आहे त्यासाठी नागपूर शहरामध्ये स्मार्ट सी टी प्रोजेक्ट अंतर्गत पाच हजारांपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी नागपूर इथं दिली नागपूर स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही सर्व्हेलन्सचा आढावा आज दीक्षित नगर इथल्या पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांत पाच इथं घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करणे हे सरकारचं काम आहे परंतु एक हजार नागरिकांमध्ये एक पोलीस कार्यरत आहे यामुळं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो यासाठी गुव्हेगारावर अंकुश ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला

सी टी व्ही कॅमेरा लावल्यामुळं दहा हजार नागरिकांचे रक्षण करणे सोपे होईल

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जात आहेत यावर्षीच्या विविध क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली

साडेसात लाख रुपये रोख पदक आणि प्रमाणपत्रं असं राजीव गांधी खेल रत्न प्रस्काराचे स्वरुप आहे अर्जुन द्रोणाचार्य आणि ध्यानचंद प्रस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जातील राष्ट्रीय खेल प्रोत्साहन प्रस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र दिलं जाईल आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अब्रुल कलाम आजाद चषक दहा लाख ठुपये रोख आणि प्रमाणपत्र दिलं जाईल राज्यातील कोल्हापूर इथली आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिची अर्जुन पूरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या राहीनं नेमबाजीमध्ये सातत्य राखत यंदा जकार्ता इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्रवर्ण पदक प्राप्त केलं

मतदान चार ऑक्टोबर ला रोजी घेण्यात येणार आहे

लेखी परिक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल